ते आज विधानसभेत अधिवेशनाच्या समारोपीय भाषणात बोलत होते राज्यातील साडे एकोणतीस लाख शेतक यांना कर्जम्क्ती योजनेचा लाभ मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कोरोनाच्या काळात साथ देणा या जनतेचेही त्यांनी यावेळी आभार मानले

याशिवाय राज्य वस्तू आणि सेवा करासंदर्भात काल पटलावर मांडलेली दोन स्धारणा विधेयकंही आज मंजूर झाली राज्य आणि केंद्रीय वस्त् आणि सेवा करात एकसामायिकता यावी यासाठी ही विधेयकं मांडली होती

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना स्थितीचा आढावा म्ख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीनं घेतला आहे असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान कोरोनाबाबतीत राज्यसरकार केवळ पुणे आणि मुंबई या शहरांकडे लक्ष देत असल्याचा आरोप केला होता राज्यातले नागपूर नाशिक औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांमधेही कोरोनाची स्थिती वाईट असताना तिथल्या स्थितीचा साधा आढावाही घेतला जात नाही असा द्जाभाव का असा सवाल फडनवीस यांनी केला होता कोरोना आजार आणि मृत्यू याबाबतची कोणतीही आकडेवारी राज्यसरकारनं लपवली नाही आय सी एम आरच्या मार्गदर्शक तत्वान्सार कोरोनास्थिती हाताळत असल्याचं टोपे यांनी सांगितलं

रेमडीसीविर हे इंजेक्शन खासगी रुग्णालयात उपचारासाठी असणाऱ्या रुग्णांनाही शासनच उपलब्ध करून देईल असं आश्वासनही टोपे यांनी दिलं रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या वृतवाहिनीच्या माध्यमातून सातत्यानं राज्याचे प्रम्ख आणि सरकार यांच्याविरोधात एकांगी विधानं करून शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालवल्याबददल हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे

अभिनेत्री कंगना रनौत आणि रिपब्लिक वृतवाहिनीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधान परिषदेत हक्कभंग प्रस्तावाची सूचना मांडण्यात आली रनौत हिच्या विरोधात काँग्रेसचे भाई जगताप यांनी तर गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या सूचना स्वीकारल्या असून यावर नंतर निर्णय देणार असल्याचं जाहीर केलं

यापुढे वैदयकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्णवतेन्सार प्रवेश मिळेल कोणताही कोटा याप्ढे क्ठेही लाग् असणार नाही असं देशम्ख यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे जाहीर केलं त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे असंही देशम्ख यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या विद्यार्थी आणि पालकांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची आज एकमतानं निवड करण्यात आली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात याबाबतची घोषणा केली गोऱ्हे यांची उपसभापती पदी निवड झाल्याबददल मुख्यमंत्री उदधव ठाकरे तसंच उपम्ख्यमंत्री आणि सभागृह नेते अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं उत्तर म्ंबईतल्या झोपडपट्टी प्नर्विकास प्राधिकरणातल्या रहिवाशांना घरं मिळायला उशीर होत असून ही घरं लवकर बांधावीत अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी झोपडपट्टी प्नर्विकास प्राधिकरणाला लिहिलेल्या पत्रात केली आहे उत्तर मूंबईतल्या कांदिवली बोरीवली दहिसर भागातल्या आठ प्रकल्पांची यादी त्यांनी या पत्रात दिली आहे

कोरोनाबाबतची परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत राज्यातली प्रार्थनास्थळं ख्ली करणं व्यवहार्य नसल्याचं राज्यसरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं टाळेबंदी हटवण्याची प्रक्रिया स्रु झाली असून योग्य नियमांचं पालन करून राज्यातली प्रार्थनास्थळं खुली करावीत अशी मागणी एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल याचिकेत केली होती त्याला उत्तर देताना राज्यसरकारनं हे स्पष्ट केलं आपल्या या निर्णयाबाबतचं प्रतिज्ञापत्रं राज्यसरकारनं काल न्यायालयात दाखल केलं आहे न्कत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवा दरम्यान भाजी बाजार आणि फूल बाजारात स्रक्षेचे सर्व नियम मोडल्याचं दिसलं होतं या अन्भवाम्ळे हा निर्णय घेतल्याचं या प्रतिज्ञापत्रकात नमूद करण्यात आलं आहे

स्शांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी रियाची चौकशी सुरु असून अमली पदार्थ व्यवहार प्रकरणात सहभागी असल्याचा तिच्यावर आरोप आहे

रियाला दंडाधिकारी यांच्यासमोर आज रात्री साडेसात वाजता व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर केलं जाणार असल्याची माहिती एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दिली

आज दिवसभरात बाजारात सकारात्मक वातावरण राहिलं मात्र य्रोपीय बाजारातल्या घसरणीचे पडसाद आज बाजारात उमटल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं

गेल्या दोन महिन्यांपासून प्णे जिल्ह्यातला कोरोना चाचण्यांचा वेग प्रचंड वाढला असल्यानंच कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढली आहे असं जिल्हाधिकारी राजेश देशम्ख यांनी म्हटलं असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

राज्यातल्या खासगी रुग्णालयांना शासनाची क्ठलीही मदत मिळत नसल्याम्ळे या रुग्णालयांमधल्या शंभर टक्के खाटांच्या दरावर मर्यादा घालणं व्यवहार्य नसल्याचं राज्यशासनं आज मंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज गोरेगाव इथल्या नेस्को कोविड रुग्णालयाला भेट दिली कोविड रुग्णालयाला प्रधानमंत्री निधी तसंच विविध उदयोगसम्हांच्या सामाजिक दायित्व निधीतून उपलब्ध झालेल्या खाटा डायलिसीस ऑक्सिजन उपकरणं आदी व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीला आलेल्या प्रामुळे शेतीचं आणि जनावरांसाठी साठव्न ठेवलेल्या चाऱ्याचं मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे

ही आजवर एकाच दिवसात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे

औरंगाबाद जिल्ह्यात आज पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

येत्या दोन दिवसांत कोकणात बहतेक सर्व ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी म्सळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे